कोरोना विषाण् संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर सर्व विभागातल्या सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयात येणं आवश्यक आहे सर्व राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य सेत् ऍप वापरणे बंधनकारक करण्यात आलं आहे कार्यालयात उपस्थित सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात प्रवेश केल्यापासून ते कार्यालय सोडेपर्यंत पूर्णवेळ मास्क लावणे बंधनकारक आहे याशिवाय हात ध्णे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे त्यासाठी सर्व शासकीय कार्यालयात प्रेशा प्रमाणात लिक्विड सोप आणि हँड सॅनिटायझर उपलब्ध असेल याची दक्षता घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत

शासकीय कार्यालयात प्रवेश करणाऱ्या अभ्यागतांनीदेखील सुरक्षाविषयक वरील सुचनांचे पालन करावे असे आदेश सरकारने दिले आहेत जालना जिल्ह्यातल्या भोकरदन उपविभागीय कार्यालयात कार्यरत नायब तहसीलदार गणेश पोलास यांना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी निलंबित केलं आहे

याबाबत वरिष्ठांनी नोटीस बजावल्यानंतर बेजबाबदारपणे उतर दिल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पोलास यांना निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित केली आहे

आजवर देशात देवी आणि पोलिओ सोडून इतर कोणताही साथीचा आजार समूळ नष्ट झालेला नाही ते परत येत राहतात असं सांगत त्यांनी कोरोनाचा दीर्घकाळ अस्तित्वात राहण्याची शक्यता व्यक्त केली मात्र त्याचवेळी या आजारामुळे लोकांच्या आरोग्य आणि स्वच्छताविषयक सवयी बदलू लागल्या आहेत त्या अशाच कायम राहिल्या तर या आजाराचा जोर ओसरल्यानंतर आरोग्यदायी समाज पाहायला मिळेल असा विश्वासही हर्षवर्धन यांनी व्यक्त केला आहे

दरम्यान देशात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची गती स्थिर असली तरी वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय असल्याचं मत दिल्लीतल्या एम्सचे संचालक रणदीप गुलेरीया यांनी व्यक्त केलं आहे अनेक तज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजान्सार भारत मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या मध्यात रुग्णांच्या संख्येच्या सर्वोच्च टप्प्यापर्यंत जाऊ शकतो अशी शक्यता त्यांनी वर्तवली ही बाब लक्षात घेऊन आपण अधिक सतर्क राहत रुग्ण संख्या कमी व्हावी यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अगरवाल यांनी आज ही माहिती दिली

मात्र काही राज्य रुग्णांची माहिती वेळेत देत नव्हते आता ही समस्या द्र करण्यात आली असल्यानं अचानक एवढ्या मोठ्या संख्येने रुग्णवाढ दिसून आली असं अग्रवाल यांनी सांगितलं

कल्याण डोंबिवली महापालिकेनं ही माहिती दिली आहे

मंबईत दारूच्या दकानाबाहेर होणारी गर्दी रोखण्यासाठी आता टोकन स्टिस्टम सरू करण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या आहेत तसेच गर्दी झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल असंही पोलिसांनी म्हटलं आहे टोकन सिस्टिम नुसार ग्राहकानं दकानदाराला येऊन आपली सामानांची लिस्ट दयायची त्यावेळी द्रकानदार ग्राहकाला टोकन देणार ग्राहकाच्या लिस्टन्सार द्रकानदार सामान बांधून ते तयार ठेवणार आणि ग्राहकाला फोन करून अथवा वेळ देऊन बोलवणार अशी ही संकल्पना असल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितले ऑरेंज झोनमध्ये असलेल्या लातूर जिल्ह्यातली मद्याची द्कानं सुरू करायला जिल्हा प्रशासनानं मुभा दिली होती मात्र जिल्ह्यात मदयविक्री दरम्यान सुरक्षित अंतराचं पालन होत नसल्याचं काल प्रशासनाला आढळून आलं त्यामुळे आजपासून मद्याची द्कानं प्न्हा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दिले आहेत प्ढचा आदेश येईपर्यंत हा नियम लाग् राहील संचारबंदीनंतर आज नंद्रबार मध्ये मद्य विक्रीचं द्कान उघडण्यास परवानगी दिल्याने सकाळ पासूनच नागरिकांच्या रांगा या मद्यविक्री द्कानाबाहेर दिसून आल्या

त्याम्ळं सकाळपास्न बंद दारु द्कांनासमोर मद्यपींनी गर्दी करण्यास स्रवात केली होती अहमदनगर जिल्ह्यात दारू विक्रीला आज पासून सुरुवात झाल्यानंतर राहरी शहरात दुपारी पोलिसांना दारू घेण्यासाठी आलेल्या नागरिकांवर लाठीचार्ज करावा लागला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केला म्हणून राहरीचे तहसीलदार एफ

शेख यांनी तीन द्कानांना सील ठोकून अध्या तासात ही द्कानं बंद करण्यात आली वाशिम जिल्ह्यात प्रमुख बाजारपेठांमधे तसंच वाशिम शहरातही गर्दी झाल्याचं दिसून आलं सुरक्षित अंतरही पाळलं गेलं नाही

मद्यविक्रीची दुकानं मात्र आजपासून सुरु राहणार आहेत सध्या रायगड जिल्हा हा ऑरेंज झोनमध्ये आहे पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादर्भाव लक्षात घेता पनवेल महानगरपालिका क्षेत्र व संपूर्ण पनवेल तालुका रेड झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे तसे निर्देश रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आज जारी केले आहेत

मात्र यापूर्वी राबवण्यात आलेला सम विषम तारखेचा फॉर्म्यूला कायम ठेवण्यात आला आहे पालधर जिल्ह्यातल्या सर्व पेट्रोल पंपांवर आज पासून सामान्य ग्राहकांना ही पेट्रोल डिझेल मिळणार आहे याआधी फक्त अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनां पेट्रोल पंपा वरून पेट्रोल डिझेल दिलं जात होतं सातारा जिल्ह्यातील टाळेबंदी टप्प्याटप्प्याने मागं घेण्यात येणार असून राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार कंटेन्मेंट क्षेत्रांची व्याप्ती भौगोलिक रचनेनुसार कमी करण्यात येणार आहे

म्ंबईत जोगेश्वरी हथं राहणारी महाविद्यालयीन विद्यार्थी ज्ही विरभद्रे आणि तिच्या भावाला कोरोनाची लागण झाली होती पण या दोघा भावंडांनी केल्या जात असलेल्या उपचारांवर विश्वास ठेवत धीरानं या आजाराचा सामना केला

राज्य सरकारनं निर्धारित करून दिलेल्या वेळेत आणि निर्देशांन्सार राज्य भरातली जीवनावश्यक वस्तूंची आणि इतर द्रकानं सुरू राहणार आहे ही द्रकानं दकानं आणि आस्थापना नियमान्सार सुरू राहतील गरज असल्यास महापालिका आय्क्त किंवा जिल्हाधिकारी द्कानांच्या वेळा बदलण्यासाठी निर्णय घेतील इतर अधिकाऱ्यांनी द्रकानांच्या वेळा बदलण्याचे आदेश देऊ नये असे आदेश राज्य सरकारने आज प्रसिद्ध केले प्रतिबंधित क्षेत्रात फक्त संबंधित महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी आवश्यकतेन्सार अटी लागू करु शकतील पण इतर कोणत्याही विभागानं किंवा अधिकाऱ्यानं दुकानांवर स्वतंत्र अटी शर्ती लाद् नये असं सरकारनं सांगितलं आहे नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा आणि अन्य वस्तूंचा नियमित प्रवठा व्हावा यासाठी विविध झोनमध्ये दकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे पण काही ठिकाणी स्थानिक अधिकारी दुकाने उघडी ठेवण्याचे दिवस अथवा वेळा नियंत्रित करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे ग्राहकांचा गोंधळ होऊन द्काने उघडल्यानंतर गर्दी होत असल्याचे दिसते त्यामुळे राज्य शासनाने आज यासंदर्भात स्पष्टीकरण जारी केले आहे

यापैकी दहा विमानं संयुक्त अरब अमिरातीला अमेरिका इंग्लंड मलेशिया आणि बांग्लादेशला प्रत्येकी सात सौदी अरब कुवैत फिलिपाईन्स आणि सिंगापूरला प्रत्येकी पाच तर ओमान बहारिन आणि कतार देशातल्या भारतीयांना आणण्यासाठी प्रत्येकी दोन विमानं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं

याशिवाय तीन जहाजं मालदीप आणि संयुक्त अमिरातीत अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याच्या मोहीमेवर असल्याची माहिती नौदलानं दिली आहे दरम्यान या सर्वांकडून प्रवासाचं शुल्क घेतलं जाईल असं केंद्रीय गृहमंत्रालयानं या संदर्भात जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे प्रवासापूर्वी तपासणी केल्यानंतर ज्यांना कोरोनाची लक्षणं नसतील त्यांनाच भारतात आणलं जाईल प्रवासादरम्यान सर्वांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या निर्देशांचं पालन करावं लागेल तसंच आरोग्य सेतू एपही सूरु करावं लागणार आहे

त्यादृष्टीनं सर्व राज्यांनी या सर्वांची चाचणी आणि विलगीकरणासाठी तयारी करावी असंही या आदेशात म्हटलं आहे

केंद्रीय मनृष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज ही घोषणा केली ते आज देशभरातल्या विदयार्थ्यांशी संवाद साधत होते जेईई एडव्हान्स ही परीक्षा येत्या ऑगस्टमधे होणार असून त्याच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं त्यांनी सांगितलं

बारावीनंतर अभियांत्रिकी आणि इतर अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा घेण्याबाबत सामाईक प्रवेश परीक्षा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करायचा निर्णं राज्य सरकारनं घेतला आहे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज ही घोषणा केली या समितीनं सर्व उपाययोजना करून परीक्षेसंदर्भात आपलं वेळापत्रक तयार करावं असे निर्देश सामंत यांनी दिले आहेत

याबाबतचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला आहे

लॉकडाऊनम्ळे चंद्रपूर जिल्ह्यातले हजारो मजूर तेलंगणात अडकून पडले असून त्यापैकी एक हजार मिर्ची तोडणारे कामगार विशेष रेल्वेगाडीनं आज सकाळी चंद्रपूरला परतले

पूणे आणि परिसरात अडकलेल्या पाचशेहन अधिक आदिवासी मजुरांना काल आदिवासी विकास विभागाच्या मदतीनं नंदरबारमध्ये आणण्यात आलं

नंद्रबार जिल्ह्यात अक्कलक्वा इथल्या जामीया विद्यापीठात लॉकडाउनम्ळे अडकलेले बिहारचे दोन हजार विदयार्थी आज रेल्वे गाडीनं रवाना झाले